खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना सर्दी खोकला घसाद्खी या आजाराची लक्षणं असल्यास त्यांना द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल बोपोडी श्वें पाठवायचं आहे

आल्यास त्या रुग्णाला डॉ नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येईल याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा तेर खाजगी दवाखान्यांमध्ये कोरोनाची लक्षणं असलेला रुग्ण आढळून आला तर त्याला यशवंतराव चव्हाण रुग्णालय अथवा भोसरी श्रिल्या नुतन भोसरी रुग्णालयात दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

परजिल्ह्यातील आणि परराज्यातील अनेक कुटुंब पुणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्यात अडकून पडली असून त्यांच्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे

मांजरी मोशी तसेच खडकीतील उपबाजारातही मोठी आवक झाली बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड भाजीपाला आणि कांदा बटाटा तसेच फळ विभागाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोमवारी बाजारात फळं आणि कांदा बटाट्याच्या गाड्यांची आवक सुरू झाली आज पहाटे बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर बाजारात टप्याटप्यानं आडते मुख्य खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला असं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी

हवेली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उद्यापासुन शेतीमालाची आवक होणा या केवळ चारशे वाहनांनाच परवानगी देण्यात येईल अशी माहिती समितीचे प्रशासक बी

दररोज शहराला जेवढी गरज आहे तेवढाच माल आणावा असंही आवाहन देशमुख यांनी केलं आहे आज बाजार आवारात शेतीमालाच्या साडेसातशे गाड्यांची आवक नोंदवण्यात आली भारतीय नौदलाची प्रशिक्षण संस्था असलेल्या आय एन एस शिवाजी संस्थेमध्ये होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत प्रशिक्षणादरम्यान होणाऱ्या कवायती तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत तसेच बाहेरच्या व्यक्तींना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण संस्थेमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे घरगुती विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र होम क्वारंटाउ ट्रेक्विंग सिस्टिम महा एचक्युटीएस हे स्वतंत्र मोबा क्वे ऍप तयार केले आहे त्यामुळे आता होम क्वारंटाजे केलेल्या व्यक्ती पोलिसांच्या ऑनलाजे देखरेखीखाली राहणार आहेत

प्रवाशांना पुढील तीन महिने तिकीटं रद्द करता येणार आहेत कोरोना संसर्गाच्या निवारणासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारे यानंही दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत राहुल सध्या पुण्यात सराव करत आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत